संप मागे घेऊन वाटाघाटी कराव्यात ही भूमिका मुंबई महानगरपालिका आणि बेस्ट प्रशासनानं आज न्यायालयापुढे मांडली मात्र संप मागे घ्यायची कर्मचा यांची तयारी नाही याबद्दल न्यायालयानं नापसंती व्यक्त केली संपाबाबतच्या सुनावणीला महाधिवक्त्यंनी हजर रहावं असे निर्देशही न्यायालयानं दिले दरम्यान मुख्य सचिव दिनेश कुमार जैन यांनी आज सकाळी तातडीनं बोलावलेल्या त्रिसदस्यीय समिती सोबतच्या बैठकीत कोणताही तोडगा निघू शकला नाही बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचं बेस्ट कृती समिती अध्यक्ष शशांक राव यांनी सांगितलं या वैठकीला बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्र कुमार बागडे नगरविकास खात्याच्या सचिव मनिषा म्हैकर परिवहन विभाग आयक्त आशिषकुमार महापालिका आयुक्त अजोय मेहता हेही उपस्थित होते आज बेस्ट संपाचा सातावा दिवस आहे त्यावर तोडगा काढण्याच्या दृष्टीन मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यांशी चर्चा केली शिवसेनेच्या कामगार संघटनेनं संपातून अंग काढून घेतलं तरीही संपावर अदयाप तोडगा निघालेला नाही बेस्टचं मुंबई महापालिकेत विलीनीकरण आणि वेतनवाढ या मागण्यांवर संपकरी संघटना ठाम आहेत

केंद्रातल्या भाजपा सरकारनं घेतलेले ट्रिपल तलाक नोटाबंदी यांसारखे निर्णय आता त्यांच्या अंगलट येउ लागले असून ही सरकारच्या पराभवाची चिन्हं असल्याचं ते म्हणाले यावेळी एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनीही सरकारवर टीका केली

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या अर्थात गोकुळच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ संचालक रवींद्र आपटे यांची एकमतानं निवड झाली या पदासाठी ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे आणि धैयशील देसाई हेदेखील उंछूक होते पण गोकुळचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक आणि माजी आमदार पी

पाटील यांच्या चर्चेनंतर रवींद्र आपटे यांना संधी देण्याचं निश्वित करण्यात आलं संघाच्या गोक्ळ शिरगाव धिल्या कार्यालयात आज सकाळी झालेल्या संचालकांच्या बैठकीत रविंद्र आपटे यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली मानवी हक्क कार्यकर्ते आनंद तेलतुंबडे यांच्या एल्गार परिषदेतल्या सहभागबद्दल तसंच माओवादी संघटनांशी असलेल्या संबधाबद्दल पुणे पोलिसांचे आरोप काढून टाकायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला भीमा कोरेगाव प्रकरणी सुरु असलेल्या तपासणीत हस्तक्षेप करायलाही सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला मुंबई उच्च न्यायालयानं तेलतुंबडे यांच्या अटकेचा आदेश दिला होता त्या आदेशाची मुदत मात्र सर्वोच्च न्यायालयानं चार आठवड्यानं वाढवली आहे या मुदतीत तेलतुंबडे नियमित जामिनासाठी न्यायालयाकडे अर्ज करु शकतील असंही सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे

ही योजना येत्या शुक्रवारपर्यंत सुरु राहणार आहे

फुटबॉलच्या आशियाई कप गटवार साखळीच्या अखेरच्या सामन्यात आज शारजा श्वें भारताचा मुकाबला बहरीन संघाशी होणार आहे भारतीय प्रमाण वेळेनुसार आज रात्री साडे नऊला हा सामना होणार आहे